आषाढी एकादशीच्या या महापूजेसाठीचा वारकऱ्यांचा मान यंदा मंदिरात पहारा देणारे विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि त्यांच्या पत्नी अनुसया बढे यांना मिळाला या महाप्जेनंतर बोलतांना मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या संकटातून संपूर्ण जगाला म्क्त करण्याची विठ्ठलाकडे मागणी केली पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दतात्रय भरणे विभागीय आय्क्त दिपक म्हैसेकर मंदिर समितीचे गहिनीनाथ औसेकर महाराज यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिंगण मासिकाचं प्रकाशन झालं तसंच त्यांनी स्वत काढलेल्या पहावा विठ्ठल या छायाचित्र संग्रहाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं यात्रा अनुदानाचा पाच लाख रुपयांचा धनादेश पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले यांना देण्यात आला यंदा कोरोना विषाणू प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात वारकऱ्यांना यायला परवानगी नाही त्याम्ळे सर्व भाविक तसंच वारकरी यंदा घरी थांबूनच एकादशीचा सोहळा साजरा करत आहेत मात्र राज्यभरातल्या प्रमुख पालख्यांना मोजक्या वारकऱ्यांसह वाहनादवारे थेट एकादशीच्या दिवशी पंढरप्रात येण्याची सूचना देण्यात आली होती त्यान्सार राज्यभरातल्या संतांच्या पालख्या काल राज्य परीवहन महामंडळांच्या बसदवारे पंढरप्रात दाखल झाल्या या पालख्या वाखरी पालखी तळाच्या ठिकाणी आल्यानंतर आरोग्य विभागानं सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली आषाढी एकादशीनिमित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत विठठलाच्या आशीर्वादाने गरीब आणि वंचितांना उत्तम आरोग्य आणि भरभराट लाभो आपले जग आनंदी आणि आरोग्यदायी राहावे या आपल्या निर्धाराला विठ्ठलाचे आशीर्वाद राहोत हीच विठ्ठल चरणी प्रार्थना असल्याचं ट्वीट त्यांनी केलं आहे आषाढी एकादशी म्हणजे वारकरी परंपरेचे स्मरण करण्याचा दिवस संत ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ रामदास त्काराम आणि इतर अनेक संत ज्यांनी समानता आणि सामाजिक सलोखा यांची शिकवण देत आपल्याला सदैव प्रेरणा दिली अशा सर्व संतांना नमन असो असंही मोदी यांनी म्हटलं आहे आषाढी एकादशीनिमित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही समस्त वारकरी बंधू भगिनींना श्भेच्छा दिल्या आहेत घरगृती आणि व्यावसायिक वापराचं गॅस सिलेंडर महाग झालं आहे

वाहनात टाकायचा एलपीजीही सव्वा दोन रुपयांनी महाग झाला आहे

केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा करदात्यांचं पाचशे रुपये विलंब शुल्क माफ केलं आहे

अजूनही बऱ्याच करदात्यां कडून मे महिन्याच्या वस्तू सेवा कराचा भरणा होणं अपेक्षित आहे

आमोद गडीकर यांनी दिली

उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी नऊ कोरोनाबाधित रुग्ण आढळले यामध्ये उमरगा तालुक्यातले सहा परंडा तालुक्यातले दोन तर सोलापूर जिल्हयातल्या बार्शी तालुक्यातला एक जण आहे

राज्य पोलीस दलाच्या एका अधिकाऱ्यानं आज ही माहिती दिली

मराठी भाषा विभागानं याबाबतचा आदेश जारी केला आहे सरकारी आदेश परिपत्रके यात मराठी भाषेचाच वापर व्हावा यासाठी सरकारनं अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याचं मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं टाळेबंदी संदर्भातल्या सूचना काही विभागांनी इंग्रजी भाषेत दिल्याच्या तक्रारी आल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं देसाई यांनी सांगितलं गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील राजपूर पॅच या गावी अल्पवयीन मुलीचा नियोजित विवाह महिला आणि बालविकास विभाग कसंच जिल्हा बाल संरक्षण कक्षातल्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळला आहे

वध्पक्षानं विवाहाची तयारी केली होती पाहणेही दाखल झाले होते ही बाब कळताच गडचिरोली इथल्या जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिथं जाऊन वधूचे पालक आणि ग्रामस्थांना अधिकाऱ्यांनी बालविवाहामुळे होणाऱ्या सामाजिक व शारीरिक दुष्परिणामांबाबत सम्पदेशन केले

शेवटी त्या अल्पवयीन मुलीचा विवाह रदद करण्यात आला

हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित आज मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केलं कृषीमंत्री महसूलमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपला असा ठसा उमटवला आहे त्यांनी महाराष्ट्राला समृदध आणि वैभवशाली करण्याची पेरणी केली आहेअशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी वसंतराव नाईक यांना आदरांजली वाहिली आहे सुजलम सुफलम महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेनं पावलं टाकत आपण शेतकरी स्वावलंबी व्हावा यासाठी तसंचच कृषी क्षेत्राच्या विकासाचं धोरण राबवित आहोत अस त्यांनी म्हटलंय उपम्ख्यमंत्री अजीत पवार यांनी आज मंत्रालयात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पृष्पहार अर्पण करून अभिवादन केलं कृषिक्रांती घडवून महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे नेणारे वसंतराव नाईक यांचे विचार द्रदृष्टी आणि कर्तृत्वामुळे ते सदैव स्मरणात राहतील असं पवार यांनी म्हटलं आहे